शिवसेनेच्या भूमिकेकडं लक्ष

लोप पावत चाललेल्या लोककलांचं जतन केलं जाणार

देशभरात आज ईद ए मिलाद उत्साहात साजरी

आरतीय जनता पक्षानं राज्यात सता स्थापन करणार नसल्याचं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत आज स्पष्ट केलं

यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते राज्यपालांना सायकाळी भेटून राज्यात सता स्थापनेबाबतचा राज्यपालांचा प्रस्ताव नम्रपणे नकारत असल्याचं पत्रकारांना सांगितलं चंद्रकांत पाटील प्ढं म्हणाले बाईट काल राज्यपालांनी भारतीय जनता पार्टीला नव्याने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आम्ही निवडणूक महाय्ती म्हणून लढलो आम्हाला जनादेश महाय्तीला मिळाला शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी बरोबर येऊ इच्छित नाही आणि त्याम्ळे आता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही शिवसेना जर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस पक्षासोबत सता स्थापन करीत असेल तर त्यांना चंद्रकांत पाटील यांनी श्भेच्छा दिल्यात आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील सता स्थापनेच्या संदर्भात चर्चा केली कॉग्रेस पक्षानं देखील आपल्या नवनिर्वाचित आमदारांशी सता स्थापनेबाबत सपाटयाने होत असलेल्या घडामोडींबाबत विचार मंथन केलं

निकाल जाहीर होऊन दोन आठवडयांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहे तरी सता स्थापनेचा तिढा कायम आहे अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे ज्याप्रमाणे सर्व आरतीयांनी या निर्णयाचं स्वागत केला आहे त्यावरून आरतीय सलोख्याची प्राचीन संस्कृती किती मजबूत आहे हे प्रतिबिंबित होतं अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे दशकांपासून स्रु असलेला वाद शेवटी संप्ष्टात आला आहे या निर्णयामुळे हिंदू आणि मुसलमान दोघेही आनंदित झाले असतील अशी प्रतिक्रिया आरतीय अमेरिकी समुदायानं दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शांती राखण्यासाठी केलेल्या आवाहनाचं अमेरिकी प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी स्वागत केलं आहे या निर्णयामुळे भारतीयांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणखी दृढ होईल असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केलाणबहजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे न्यायालयाच्या निकालामुळे देशाची धर्मनिरपेक्षी प्रतिमा आणखी मजबूत होण्यास मदत होईल असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले उत्तर प्रदेश सून्नी वक्फ बोर्डानं या निर्णयाचा स्वागत करतानाच या निर्णयाला आव्हान न देण्याचं ठरवलं आहे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष घयोरूल हसन रिझवी यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे पत्रकारितेला चांगूलपणाचा आरसा दाखवण्याचं काम पत्रकार बा

मग्गीरवार यांनी केलं असे उदगार विधानसभा अध्यक्ष हरिआऊ बागडे यांनी काढले यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात काल मग्गीरवार यांच्या स्मृतीदिनानिमित झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर जयदेव डोळे आर्दीनी मग्गीरवार यांच्या आठवणींना उजाळा दिला यानंतर अमर ओक यांचा अमर बन्सी हा बासरीवादनाचा कार्यक्रम झाला परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाची नासाडी झाल्यानंतर शासन प्रशासन पंचनामे करून मदतीबाबत पावलं उचलत नसल्याने यवतमाळ जिल्ह्यात वैतागलेल्या शेतकऱ्याने सोयाबीनचे ढीग पेट्उन देत संताप व्यक्त केला अशात पाऊसही थांबत नसल्याने गंजीतील सोयाबीन काळे पडले म्ख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केल्याने रब्बी हंगामाची तरी तयारी करता येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र अद्यापही मदतीचा पता नसल्याने अस्वस्थ शेतकरी सोयाबीनच्या गंजी पेटवीत आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे इंट्रो महाराष्ट्र लोककलांनी समृध्द असून काळाच्या ओघात ही पारंपारिक लोक माध्यम लयास जात आहेत या लोककलांचा वारसा जतन करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लोप पावत चाललेल्या या लोककलांचे दृकश्राव्य दस्तावेजीकरण करण्याचे ठरविले आहे नागपूर विभागातील लोककलांच्या संग्रहाच कार्य नागपूर विद्यापीठाकडे सोपविण्यात आले असून विदर्भातील जाणकार लोकांच्या माध्यमातून या कलाचा अभ्यास आणि चित्रिकरण करण्यात येत आहे या चमूचे प्रमुख नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ प्रमोद म्नघाटे यांनी आकाशवाणीशी बोलताना या प्रकल्पाबाबत माहिती देतांना सांगितलं

यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांची मदत घेतली आहे विद्यापीठाचे प्राध्यापक आणि त्यांचे काही सहकारी त्याची चमू बनविण्यात आली आहे चमूने प्रथम आपआपल्या विभागातील लोककलांची नोंद केली

नागपूर विभागाचे काम राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शासनानं सोपविले आहे आम्ही प्रथम नागपूर विभागातील आठही जिल्हयातील लोककला आणि त्यांचे सादर करणारे लोककलावंत त्यांची माहिती मिळविली आणि आता या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात निवड केलेल्या लोककलांच्या दृकश्राव्य चित्रिकरण स्रू केले आहे प्राध्यापक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्यासह या अभ्यास गटाच्या सदस्यांमध्ये प्रा शरद मेश्राम प्रा अशोक अक्ते प्रा राजेंद्र मुंडे प्रा राज भ्रसे गडचिरोलीचे दादा च्धरी हिंगणघाटचे मनिषा रिठे आणि स्नेहल वाघमारे यांचा समावेश आहे देशभरात आज ईद ए मिलाद म्हणजेच प्रेषित महम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे अनेक ठिकाणी आज या निमित धार्मिक प्रार्थना प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित मिलाद महफील आणि सिरत कॉन्फरन्स देशभरात विविध ठिकाणी होत आहेत दिल्लीच्या जामा मशिदीत आज नेहमीप्रमाणे शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोंविद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद निमित शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान मृस्लिम बांधवांचा ईद ए मिलादन्नबी हा सण गडचिरोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला गडचिरोली येथे म्स्लिम बांधवांनी मिरवणूक काढली यावेळी खा अशोक नेते यांनी मिरवणूकीत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या देसाईगंज येथे शीख बांधवांनी जामा मशिदीत म्स्लिम बांधवांना मिठाईचे वाटप करुन सर्वधर्मसमभाव व बंध्त्वाचा संदेश दिला सिरोंचा क्रखेडा धानोरा अहेरी आलापल्ली भामरागड इत्यादी ठिकाणीही मुस्लिम बांधवांनी ईद हा सण उत्साहात साजरा केला अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे प्रसारभारती आणि आकाशवाणी सारख्या संस्था संस्कृत आषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असा सूर नवी दिल्ली इथं आयोजित संस्कृत भारती त्रि दिवसीय विश्व संमेलनात व्यक्त होत आहे संस्कृत भाषेबद्दलचे विचार आणि नवीन संशोधनांबद्दल चर्चा करण्यासाठी या विशेष संमेलनाचं आयोजन प्रथमच करण्यात आलं असून यात जगभरातील हजारो संस्कृत प्रेमी सहभागी झाले आहेत पोलंडच्या स्कार्बिमिर रूसिन्सकी यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना या संमेलनात संस्कृत प्रदर्शनी अंतर्गत उपलब्ध प्स्तक आणि हस्तलिखित अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया दिली संरक्षण उत्कृष्टता उपक्रम अर्थात आय डेक्स अंतर्गत संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजिण्यात येणा या डेफ कनेक्ट कार्यक्रमाला उद्या नवी दिल्ली इथं स्रूवात होणार असून यात संरक्षण मंत्रालयाच्या विविध यशस्वी प्रयोग आणि उपकरणांबद्दल माहिती देण्यात येणार आहे यावेळी आयडेक्स पोर्टल देखील स्रू करण्यात येणार असल्याचं आणि डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज स्पर्धा तीन देखील सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहांना सुरुवात होते ग्रामीण भागात या तुळशी विवाह पूजेला विशेष महत्व असतं गोंदिया शहराच्या अनेक आगात सर्वधर्मीय सामूहिक तूळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून हे सोहळे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत औरंगाबादसह मराठवाड्यातही कालपासून तुळशीविवाहांना उत्साहात सुरवात झाली औरंगाबाद शहरातही साम्हिक तुळशीविवाह सोहळ्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाला काल पासून प्रारंभ झाला

पण त्यांच्या हाती अपेक्षेइतके निष्कर्ष लागले नाहीत काल किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या कंबरेपर्यंत पोहचली आरत आणि बांग्लादेश दरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज नागपूर इथं होणार आहे

आजचा सामना जिंकणारा संघ मालिका विजेताही ठरणार आहे बांग्लादेशाने नाणेफेक जिंकूण प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान भारताच्या संघात युवा खेळाडूंचा मोठया प्रमाणावर समावेश असल्यानं आपली कामगिरी चोख बजावून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न सर्वांकडून होणार आहे

पाच लढती गमावल्या आहे तर एक लढत अनिर्णित राहीली